सामूहिक प्रयत्नांच्या जोरावर आपल्या देशानं व्यापार सुलभतेच्या क्रमवारीत अभूतपूर्व सुधारणा अनुभवली आहे सौरऊर्जा आणि हवामान बदल या क्षेत्रांमध्ये भारताच्या प्रयत्नांची नोंद जगानं घेतली आहे मोदी म्हणाले की देशाची संरक्षण यंत्रणा अधिक मजबूत झाली असून याच वर्षी आपल्या देशानं आणिवक त्रिकोन यशस्वीरीत्या पूर्ण केला म्हणजेच आता भारत जमीन पाणी आणि आकाश या तीनही क्षेत्रात अण्वस्त्रसज्ज झाला आहे

देशाच्या प्रत्येक गावात वीज पोहोचली

कुंभमेळा हे आत्मशोधाचं प्रभावी साधन आहे जिथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती प्राप्त होत असते केंद्र सरकार युवकांसाठी रोजगार निर्मिती बालकांना शिक्षण ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यसुविधा आणि शेतक यांच्या हितासाठी कार्यरत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्री अंदमान आणि निकोबारच्या दोन दिवसांच्या दौ यावर असून ते आज कार निकोबार बेल्या बिशप जॉन रिचर्डसन मैदानात एका जाहीर सभेत बोलत होते मध्छिमारांना शाक्षत उत्पन्न मिळावं यासाठी केंद्रसरकारनं सात हजार कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे असं ते म्हणाले तत्पुर्वी सकाळी कार निकोबार अल्या त्सुनामी स्मारक संग्रहालयाला भेट देऊन प्रधानमंत्र्यांनी आदरांजली वाहिली

त्यांनी काल सावंतवाडी पर्यटन महोत्सवाला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळाचं औपचारिक उद्घाटन लवकरच करण्यात येणार आहे त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि आपण स्वतः उपस्थित राहणार असल्याचं प्रभू यांनी सांगितलं आंब्याला भौगोलिक मानांकन मिळवून देण्याबरोबरच केंद्रानं समुद्र किनारपट्टीवर सीआरझेड प्रशाला शिथिलता देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतल्यामुळे इथल्या मच्छीमारांना त्याचा मोठा फायदा होणार असल्याचं प्रभू म्हणाले जाद्रटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी प्रचार आणि प्रसार करणार असून या कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर समिती स्थापन करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली आहे अंधश्रद्वांच्या माध्यमातून समाजाची होणारी फसवणूक टाळण्यासाठी हा कायदा उपयुक्त ठरेल असं बडोले यांनी म्हटलं आहे

त्यामुळे या तालुक्यातील शेतीशी निगडीत कर्ज वसुलीला स्थगिती आणि पीक कर्जाचं प्नर्गठन करण्याचे निर्देश सहकार विभागानं दिले आहेत

समितीच्या बैठकीनंतर समितीचे अध्यक्ष पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

नाशिक महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापतिपदी भाजपच्या सरिता सोनवणे आणि उपसभापतीपदी भाजपच्याच प्रतिभा पवार यांची निवड करण्यात आली आहे

उत्तर भारतात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे देशात पसरलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम संपूर्ण राज्यात जाणवत आहे परभणी जिल्ह्यात काल गेल्या अनेक दशकातल्या सगळ्यात कमी म्हणजे तीन अंश सेल्शियस तापमानाची नोंद झाली